केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात पिंपळा इथं एक संशयीत कोरोना बाधित आढळून आला आहे रात्री उशिरा या रुग्णाचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले

हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात ठेवण्यात आलं होतं त्यापक्षी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून त्यांना कोरोना रूग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शक्तणिक नुकसान होऊ देऊ नये अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विद्यापीठांना केली आहे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि कुलपती कोश्यारी यांनी काल सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचं कुठलंही शक्तणिक नुकसान होणार नाही तसंच विद्यापीठांच्या उन्हाळी परिक्षा सामायिक पध्दतीनं घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली व्हर्च्युअल क्लास रुम तसंच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाईन सुविधांच्या मदतीनं विद्यापीठांनी अध्यापनाचं कार्य सुरु ठेवावं असं त्यांनी सांगितलं राज्यातील विद्यापीठांच्या परिक्षा सामायिकपणे घेता येतील का याचा अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करण्यासाठी मुंबई पुणे कोल्हापूर तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती गठीत केली असून समिती लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी राज्यपालांना दिली

त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी दूसरे तीव्र लक्षणं असणाऱ्यांसाठी तिसरं आणि कोरोनाच्या लक्षणांसह इतर दर्धर आजार असणाऱ्यांसाठी चौथं अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णालयांची घोषणा त्यांनी केली शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

केंद्र सरकारची योजना फक्त अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे मात्र राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ इतरांनाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिधावाटप व्यापक करण्यासाठी पंतप्रधांना विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात सहभागी होऊन सेवा द्यायची तयारी असलेल्या आरोग्य विभागात काम केलेल्या निवृत्ती सर्टिक परिचारिका वार्डबॉय आणि यासंदर्भात प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनी सरकारशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं त्यासाठी कोवीड योद्धा ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या इमेलवर संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं आहे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे मात्र हा आकडा शून्यावर आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे घरी राहा जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन त्यांनी केलं जनतेसाठी जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात आणि पुरेशा प्रमणात उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत साठेबाजी काळा बाजार नफेखोरी यासारख्या गुन्ह्यांबाबत कडक कारवाई करावी असं केंद्रीय गृह सचीव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे अन्नपदार्थ औषधं वस्क्रीय उपकरणं यांचा योग्य पुरवठा व्हावा यादृष्टीनं जीवनावश्यक वस्तू कायद्यातल्या तरतुरींचा अवलंब करावा असंही त्यात म्हटलंय साठा मर्यादा निश्चित करणं दर नियंत्रण उत्पादन वाढवणं व्यापाऱ्यांची हिशेबतपासणी आणि इतर उपाययोजनाही राज्यांनी राबवाव्यात यावर या पत्रात भर दिला आहे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाणे इथं केलेल्या कथित मारहाणीचं समर्थन नाही मात्र नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांचा गत्वापर करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते नागरिकांनी घरीच राहून लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहनही पाटील यांनी यावेळी केलं कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून व्हॉट्सअपवर मिळणार आहे

मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतल्या बेघर तसंच कामगारांसाठी अन्न आणि निवासाच्या सुविधेसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे

राज्य सरकारांना मंजूर केलेल्या निधीचा विनियोग रोजंदारी स्थलांतरित कामगारांचे प्रश्र लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम इत्यादी विषय चर्चेला आले

काँप्रेसचे गुलाम नबी आज्ञाद शिवसेनेचे संजय राऊत राष्ट्रवादी काँप्रेसचे शरद पवार सपा बसपा तृणमूल काँप्रेस जनतादल संयुक्त जनता दल सेक्युलर इत्यादी पक्षांचे नेते चर्चेत सहभागी झाले होते

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे

त्यानंतर भत्यांमधे कपात करण्याचा निर्णय संयुक संसदीय समितीने सरकारबरोबर चर्चा करुन घेतला

खासदारांचा मतदारसंघ विकास निधीही दोन वर्षांकरता थेट केंद्राच्या खात्यात जमा होणार आहे

तसेच या यंत्रणेद्वारे तपासणी शुल्कही सरकारने लोकांना परत करावे असंही न्यायालयाने म्हटले आहे

शशांक सुधी यांनी खाजगी प्रयोगशाळांमधील तपासणी महाग असून कोरोना तपासणी निशुल्क असावी यासाठी याचिका दाखल केली होती

टाळेबंदी मुळे भरडलेल्या चित्रपट सुष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यामध्ये अभिनेता सलमान खानने पद्धीजमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे अशी माहिती चित्रपट कामगार संघटनेचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सलमान खाननं घेतला आहे आतापर्यंत रोजंदारी करणाऱ्या तेवीस हजार कामगारांची सुची सलमान खानला दिली आहे

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून दीड करोड रुपयांची ची मदत मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक लाख कामगारांना शिधा देण्याचं आश्वासन दिलं आहे आतापर्यंत जमा झालेले तीन कोटी रुपये पाच लाख कामगारांमध्ये वाटलं जाणार आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्वतःला तुरुंगाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यासाठी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक अवधि मागितला आहे तशी विनंती त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे

सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी या अर्जाला विरोध केला न्यायालयानं त्यावर आपला आदेश राखून ठेवला आहे